या मागणीचं पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलं आहे

इंधनाचे दर कमी करावेत आणि सर्वसामान्य नागरिकांना दरकपातीचा थेट लाभ द्यावा अशी मागणी सोनिया गांधी यांनी या पत्रात केली असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

पत्रकारितेतील लोकशाही मूल्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य आदिवासी आणि श्रमिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी नेहमी आवाज उठवला गोवा मुक्ती संग्राम तसंच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये मुकंदवाडी कैसर कॉलनी चेलीप्रा उस्मानपुरा रेहमानिया कॉलनी खोकडपुरा न्यु विशाल नगर बायजीपुरा एस टी

जिल्ह्यात वैजापुर वाहेगाव दुधड कानडगांव देवगांव रंगारी लक्ष्मीनगर वाळुज इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे

आज आढळलेल्या बाधितांमध्ये जालना शहरातल्या ग्रडलाग्छी भागातल्या तीन जालना तालुक्यातल्या खरपुडीमधील एक जाफराबाद शहरातले दोन आणि भोकरदन शहरातल्या तीन रुग्णांचा समावेश आहे

घरीच योग आणि परिवारासोबत योग हा यंदाच्या या दिनाचा विषय आहे या दिवशी लोकांनी एकत्र न येण्याचं आणि सकाळी सात पासून आपल्या घरीच राहून योगाभ्यास करण्याचं आवाहन करण्यात येत आहे सध्या डीडी भारती या वाहिनीवर सकाळी दररोज सात ते साडे आठ या वेळेत योगाच प्रसारण केलं जात आहे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी शिथिल झाल्यावर मुंबईत पश्चिम आणि मध्य रेल्वेनं अत्यावश्यक सेवांसाठी उपनगरीय रेल्वेच्या फेऱ्या सुरु केल्या आहेत टपाल कर्मचारी अत्यावश्यक सेवेतले असूनही त्यांना रेल्वे प्रवासापासून वंचित रहावे लागत आहे त्यांना रेल्वे प्रवासासाठी परवानगी मिळावी अशी विनंती टपाल कामगार सेना सरचिटणीस अजय माने यांनी ई मेलच्या माध्यमातून राज्याचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल हरीश अग्रवाल यांना केली आहे

वर्षभरात या बस स्थानकाचं काम पूर्ण होणं अपेक्षित आहे औसा तालुक्याची लोकसंख्या आणि इतर बाबी विचारात घेऊन याठिकाणी सुसज्ज बस स्थानक उभारण्यात येणार आहे